एका चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणावर नेली जात असलेली स्फोटकं सुरक्षा दलांनी ताब्यात घेऊन नष्ट केली काश्मीर पोलिसांनी ड्वीटरवरून याबाबत माहिती दिली सैन्य दल केंद्रीय राखीव पोलीस दल आणि पुलवामा पोलिसांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडल्याचं पीटीआयच्या व्रत्तात म्हटलं आहे

भाजपकडून सातत्याने सरकार अस्थिर असल्याबद्दलच्या चर्चा पसरवल्या जातात मात्र सरकारनं सहा महिने पूर्ण केले असून आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला आहे कोविडच्या संकटाशी राज्य सरकार सामना करत आहे या संकटावर मात करून सरकार सुरळीतपणे काम करेल असं मलिक यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे

जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विषेश पथकाने ही कारवाई केली गंगाखेड रस्त्यानजिक एका बंद दाल मिलच्या आवारात हे सर्वजण जुगार खेळत असल्याचं आढळून आलं या कारवाईत रोख रक्कमेसह एकूण बारा लाख सहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

साहेबराव मोहोड असं मृताचं नाव आहे

गेल्या दोन महिन्यात टाळेबंदीमुळे व्यवसाय ठप्प असल्याने दुकानांचे या काळातले भाडे रद्द करण्याची मागणी व्यापारी वर्गाने केली आहे त्याअनुषंगानं पाटील यांनी ही सूचना केली आहे

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सावरकर यांना ड्वीटरवरून आदरांजली अर्पण केली